मराठा आरक्षणाला केंद्र सरकारनं संवैधानिक संरक्षण द्यावं अशी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती आणि

उत्तर मुंबईतल्या भाजपा कार्यालयापासून ते कांदिवली इथल्या अदानी वीज कंपनीच्या कार्यालयापर्यंत भाजपानं मोर्चा काढला यावेळी वाढीव वीज देयकांकवरून घोषणाही दिल्या गेल्या भाजपाचे स्थानिक लोकप्रनिधी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते अहमदनगर इथं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात राहता इथं आंदोलन झालं यावेळी आंदोलकांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी अशी मागणी केली नाशिकमधल्या तिबेटीयन मार्केट परिसरातल्या वीज वितरण कार्यालयासमोर भाजपानं आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी कार्यालयाचा टाळं लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमधे झटापट झाल्याचं वृत्त आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपानं आंदोलन केलं लातूरमधेही भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं यावेळी पोलीसांनी आंदोलकांना अटक करून नंतर सोडून दिल्याचं वृत्त आहे हिंगोलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कळमनुरी इथल्या महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावलं लातूरमधे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी औसा इथं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं ध्ळे जिल्ह्यातल्या महावितरण कार्यालयालाही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कुलुप लावलं

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीवर उभं राहून केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीविरोधाचा निषेध व्यक्त केला वांद्रे इथं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं इंधन दरवाढी विरोधात निवेदन दिलं आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या लातूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली औसा उदगीर इथं आंदोलन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यात शहरप्रमुख सुधाकर बडगुजर वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आलं जालना शहरातल्या गांधीचमन चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली धुळे जिल्ह्यात आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढला साताऱ्यात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्त शिवसेनेचे आंदोलन झाले उस्मानाबाद इथं शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात गाडी ढकलून निषेध व्यक्त करण्यात आला चंद्रपुरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेनं गांधी चौकातून मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढत ही दरवाढ तातडीनं मागे घेण्याची मागणी शिवसैनिकांनी केली सिंधुद्ग जिल्ह्यात तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चे काढण्यात आले आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारनं संवैधानिक संरक्षण द्यावं त्यासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयातल्याल आजच्या सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते यावेळी चव्हाण म्हणाले की मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक आणि कायदेशीर बाबींचे पेच आहेत हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणं गरजेचे आहे त्यासाठी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांच्या राज्यातल्या नेत्यांनी पुढाकार घेऊन प्रधानमंत्र्यांना विनंती करावी असं आवाहन अशोक चव्हाण यांनी यावेळी केलं

त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्ष रूपात होईल अशी अपेक्षा असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

केंद्र सरकारसाठी ही एक चांगली संधी आहे अर्ट्री जनरल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन अनुकूलता दर्शवली तर त्यातून चांगलंच निष्पन्न होईल त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने अर्स्जी जनरल काय भूमिका मांडतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहणार असल्याच चव्हाण म्हणाले लोणार सरोवराचा विकास करताना एक निश्वित नियोजन ठरवून त्यानुसार आराखडा तयार करावा मग त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपाला येईल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यांनी आज लोणार सरोवराला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे त्यामुळे तिथं विकास करताना तो नेमका कोणत्या पद्धतीनं करावा याचा विचार एकत्रितरित्या करावा तिथं मंदिरांची संख्या अधिक आहे त्यामुळे वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावं तिथली वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा पर्यटकांसाठी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळं विकसित करावी लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येईल का याचीही पडताळणी करावी अशा सूचना म्ख्यमंत्र्यांनी केल्या वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात त्यामुळे त्यांचाही विचार होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले राज्य सरकारतर्फे बांधल्या जाणाऱ्या मुलींच्या सर्व वसतिगृहांना यापुढं मातोश्री असं नाव दिलं जाणार आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ही घोषणा केली ते आज नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे मुलींचे मातोश्री वस्तीगृहाचं लोकार्पण करताना बोलत होते

हे प्रलंबित पुरस्कार रामटेक इथंच पुढच्या महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात एकाचवेळी दिले जातील असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्यासह शिक्षण विभागातले वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते नागप्रात देशातली पहिली डॉ बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं गडचिरोलीत गोंडवाना विद्यापठातल्या मॉडेल कॉलेजचं भूमिपूजन आणि डेटा सेंटरचे उद्वाटनही उदय सामंत यांनी आज केलं विद्यार्थ्यांचं हित समोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासन यांनी सांधिक भावनेतून काम केलं तर शैक्षणिक क्षेत्रात आपलं राज्य देशात पहिल्या स्थानावर असेल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे अखील भारतीय काँप्रेस समितीनं आज अध्यक्ष कार्यध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली शिवाजीराव मोघे बसवराज पाटील मोहम्मद आरिफ नसीम खान कुणाल पाटील चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे या सहा जणांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्यानं सरकारमध्ये काँप्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे सरकार स्थापन करताना विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसला मिळालं आता पक्षीय समतोल राखण्यासाठी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं असं ते म्हणाले दुसरीकडे शिवसेनादेखील विधानसभा अध्यक्ष पदावर दावा करू शकते त्यामुळे या मुद्यांवर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची चर्चा होऊन एकमतानं निर्णय घेतला जाईल असंही माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवायचा निर्णय आज जाहीर केला

रिझर्व्ह बँकेंच्या पतधोरण समितीनं आज झालेल्या बैठकित पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेतला त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली चालू आर्थिक वर्षासह पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होऊन विकासाचा वेग वाढता रहावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे लोळ आणि काळाकुट्ट धुर दूरवर पसरल्यानं आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली

मुस्लिमांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांच्याविरुद्धच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबईतल्या एका न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत केवळ झटपट प्रसिद्वीसाठी या दोघींनी समाजमाध्यमांवर मुस्लीमांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषा वापरल्याचा आरोप या प्रकरणातल्या फिर्यादीनं केला आहे

याकडे तक्रारदाराने लक्ष वेधलं

नाणेफेक जिंकून इंग्लंडनं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता

भारताच्या वतीनं गोलंदाज जसप्रित बुमराह यानं दोन तर आर अश्विन यानं एक गडी बाद केला निर्मला सखी आधार या संस्थेनं आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अकाली वैधव्य आलेल्या तसंच घटस्फोटीत निराधार एकल महिलांसाठी मेळाव्याचं आयोजन केलं होतं केंद्र आणि राज्य सरकारनं महिलांसाठी केलेले कायदे आणि योजनांविषयी माहिती घेऊन त्याचा लाभ घेत आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन या मेळाव्यात करण्यात आलं या मेळाव्याला उपस्थित महिलांना त्यांचं संरक्षण आणि सहाय्यासाठीच्या कायदे आणि योजनांविषयी तज्ञ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शनही केलं

गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी इतकच होतं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे